ते आज मुंबईत इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था या अभिमत विद्यापिठाच्या सोळाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते भारत पुन्हा एकदा शिक्षणाचं जागतिक केंद्रस्थान झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन विद्यापिठांनी शैक्षणिक गुणवत्तेला सामाजिक औचित्याची जोड दिली पाहिजे असंही ते म्हणाले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस वंचित बह्जन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी काल सोलापूरातून तर आज अकोल्यातून अर्ज भरला लातूरमधे महायुतीकडून सुधाकर शृंगारे यांनी तर काँप्रेसतर्फे मच्छिलिंद्र कामंत यांनी आज अर्ज भरला वंचित बह्जन विकास आघाडीकडून राम गावकर यांनी आज अर्ज भरला काँप्रेस आघाडीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबादमधून तर हिदायत पटेल यांनी अकोल्यातून अर्ज भरला वंचित बहजन आघाडीतर्फे यशपाल भिंगे यांनी नांदेडमधून अर्ज भरला

गेल्या साडेचार वर्षात बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या असून निवडणुकीपूर्वी दिलेल्या होती त्या आश्वासनांची पूर्तता केली असल्याचं महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड इथल्या जाहीर सभेत सांगितलं खासदार प्रीतम मुंडे यांचा शिवसेना भाजपा महायुतीच्या वतीनं बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या

आज झालेल्या मेळाव्यात त्यांची बडतर्फी मागे घेतल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पार्टील यांनी केली वाहनाचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा इथं दोन ग ति दगडफेक झाली

आता परिस्थिती नियंत्रणात आहे

पर्जन्यमानानं यंदा सरासरी न गाठल्यानं जळगाव जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणी आई जाणवत आहे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे हिरवा चारा उपलब्ध होत नसल्यानं कोरङ्या शाळूचे आणि ज्वारी चाऱ्याचे भाव चांगलेच कडाडले आहे

वसमत कळमनुरी औंढा परिसरात हळद काढणीचं काम जोरात सुरू आहे परंतु अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली शिजवलेली हळद भिजू नये म्हणून ती झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली औंढा नागनाथ तालुक्यात दुघाळा इथं काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून तो जागीच ठार झाला दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी काल पाऊस झाला उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रातलं किमान तापमान लक्षणीयरीत्या वाढलं होतं दक्षिण मध्य महाराष्ट्रात ते काहीसं वाढलं होतं